देशभरातून अनेक शिक्षक या परिषदेत सहभागी झाले आहेत

विद्यार्थ्यांची स्थानिक उद्योग पाहणीसाठी सहल काढावी अशा उद्योजकांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून द्यावा यातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा कुतुहल वाढीस लागेल असं पंतप्रधानांनी सांगितलं आपल्या सभोवती काम करणाऱ्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संवेदना जागृत करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं विद्यार्थ्यांना ज्या भाषेत सहज आकलन होईल ती भाषा शिक्षणाचं माध्यम असायला हवी किमान पाचव्या इयत्तेपर्यंत मातुभाषेतूनच शिक्षण देण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला गुणपत्रिकेला अत्यधिक महत्त्व देण्याऐवजी विद्यार्थ्याच्या संपूर्ण विकासावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले

जागतिक पातळीवर हे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा अधिक आहे

आज सकाळी केलेल्या रॅपीड अँटिजेन चाचण्यातून हे रुग्ण समोर आले

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून समोर आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणात एनसीबी अर्थात अंमलीपदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर न्यायालयानं तिची खानगी भायखळा तुरुंगात केली होती रियानं काल जामीनासाठी अर्ज केला होता रियासह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि अन्य चौघांचे जामीन अर्ज न्यायालयानं आज फेटाळून लावले

हे दोघे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे